चीननं कोरोना विषाणूचं मुख्य केंद्र असलेल्या वुहान शहराला आता कमी धोक्याचं क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे

तर ज्या भागात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत त्या भागांना अति धोक्याचे क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

या औषधाच्या परिणामांचा परिषद अभ्यास करत असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीला खासदार आमदारांसह सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती सध्या ते विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

औरेंज झोनमध्ये असलेला जिल्हा दोन दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाला होता याआधी जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण होते त्यापैकी एक जण उपचारानंतर पूर्णपणे बरा झाला तर एकाचं निधन झालं होतं कोल्हापूर शहरात आज कोरोनाचा आणखी एक रूग्ण सापडला आहे

गेल्या काही दिवसांपासून या दोघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे हे दोघं कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आले होते त्यामुळे त्यांना लागण कोरोनाची लागण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आखाडा बाळापूर इथं जिल्हा मध्यवर्ती बँक उघडण्याआधीच नागरिक रांगा लावत आहेत यामुळे सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे